भाजपाचे खासदार ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून काल उमेदवारी अर्ज दाखल केला ओम बिर्ला हे राजस्थानातल्या कोटा लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह अमित शहा आणि नितीन गडकरी यांनी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे काँग्रेसनंही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला सभापतीपदासाठी पाठिंबा द्यायचा ठराव केला आहे संयुक्त प्रोगामी आघाडीच्या काल रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी राज्य सरकार लवकरच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु करणार आहे उद्योग विकास आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी ही माहिती दिली

एकात्मिक पाणी पुरवठा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावात नळाद्वारे पिण्याचं पाणी दिलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला सिंगापूर इथली कंपनी अर्थसाहाय्य करणार असल्याची माहिती पाणी प्रवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी असलेली किमान शैक्षणिक पात्रतेची अट काढून टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी हा निर्णय घेत असल्याचं रस्ते वाहतुक मंत्रालयानं म्हटलं आहे यासाठी केंद्रीय मोटार वाहन अधिनियमात सुधारणेची प्रक्रिया मंत्रालयानं सुरू केली आहे

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसूमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि दिग्दर्शक वेद राही यांना ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांच्या हस्ते काल नाशिक इथं प्रदान करण्यात आला यावेळी विद्यापीठाचे बाबूराव बागुल कथा पुरस्कार आणि विशाखा काव्य पुरस्कारही प्रदान करण्यात आले नांदेड इथले अमृत तेलंग यांना प्रथम क्रमांकाचा विशाखा काव्य पुरस्कार देण्यात आला